श्रमीक रेल्वेगाड्या वगळता इतर सर्व प्रवासी गाड्या रद्दच राहणार असल्याचं रेल्वेघं स्पष्टीकरण लॉकडाऊनच्या काळात मुंबई आणि पूणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातल्या नागरिकांना राज्यातल्या इतर जिल्ह्यांमधे जायला किंवा

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज ही माहिती दिली

केंद्र सरकार राज्याच्या साथीनं या आजाराला आळा घालण्यासाठी अनेक पावलं उचलत असून त्याचा नियभित आढावा उच्च स्तरावरुन घेतला जात असल्याचं आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे

राज्यात काल एका दिक्सात सर्वात जास्त एक हजार आठ कोरोनाबाधित रुग्ण आढळले

जालना इथं कोरोना विषाणूये पाच नवे रुग्ण आढळले असुन यात राज्य राखीव पोलिस दलाच्या तीन जवानांचा समावेश आहे इथली एकृण रुण संख्या आठ झाली आहे यातील दोन रुग्ण आतापर्यंत बरे झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक मध्युकर राठोड यांनी दिली आहे मूळ जालन्याचे असलेले राज्य राखीव पोलिस दलाये तीन जवान नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक रुण आढळलेल्या मालेगावमध्ये तैनात होते आणि त्यांच्या लाळेघे नमुने औरंगाबादला तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्या तपासणी अहवालानुसार त्यांना याची लागण झाल्याचं समोर आलं असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सकांनी म्हटलं आहे उर्वरित दोन रुग्ण मुंबईला प्रवास करून आले होते अशी माहिती त्यांनी दिली सांगली जिल्ह्यात आणखी एका तरुणीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे ही तरुणी दुधेभावी गावातल्या रुग्ण व्यक्तीची नातेवाईक आहे

दरम्यान जिल्ह्यातला कोरोनाचा वाढता प्रादर्भाव रोखावा यासाठी जिल्ह्यात कंटेनमेंट झोन आणि जोखमीच्या क्षेत्रांपे उपविभाक तयार करून सर्वेक्षण आणि तपासण्यांची संख्या वाढवावी असे निदेश जिल्ह्याच्या पालकमंत्री अखिहोकेट यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत सातारा जिल्ह्यात पाच कोरोना बाधीत रुग्णाघी वाढ झाली आहे

ते प्ण्यातून सातारा कारागृहात आले होते या दोघांसह कराडमध्ये रुग्णाध्या संपर्कात आलेला एक तर कोरेगाव आणि फलटण मध्ये प्रत्येकी एक रूण असून त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत पालघर जिल्ह्यात गडधिंचले इथं झालेल्या तिहेरी हत्याकांडातल्या एका आरोपीला कोरोना विषाणूदी लागण झाल्याचं आढळलं आहे

लागण झालेला आरोपी वाडा पोलिस ठाण्यातल्या कोठडीत होता त्याच्या सहवासात आलेल्या इतर वीस सहआरोपी आणि तेवीस पोलिस कर्मचाऱ्यांचं अलगीकरण करण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत रत्नागिरी जिल्ह्यात थिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात प्रत्येकी एक असे एकंदर दोन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत चिपळूणचा रुग्ण मुंबईतल्या जे

रुग्णालयाच्या संपर्कातून आला होता तर संगमेश्वरचा रुग्ण ठाण्यातून आल्याची माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण भिश्रा यांनी दिली दोन्ही रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवलं आहे

कोरोना प्रादूर्माव वेगानं होत असतानाच काही रुग्णांनी जिद्दीनं आणि वैद्यकीय सूचनांचं पालन करत कोरोनावर विजय मिळवला आहे मुंब्रा पोलीस ठाण्याये पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांना कोरोनायी लागण झाली होती त्यांनी योग्य उपचार घेत कोरोनावर मात केली आहे

देशात टाळेबंदीचा कालावधी आणखी दोन आठवड्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय काल घेतल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयानं नवे दिशानिदेश जारी केलेत कोरोना विषाणू बाधित रूग्णांच्या संख्येनुसार देशातल्या सर्व जिल्ह्यांची ग्रीन ऑरेंज आणि रेड झोन मध्ये विभागणी केली असून ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे नियम शिथिल केले आहेत केंद्रीय आरोग्य मंत्रालय तिन्ही झोनमधल्या जिल्ह्यांची यादी दर आठवड्याला नव्यानं तयार करुन राज्य सरकारांना देईल त्यात रेड आणि ऑरेंज झोनमधे आणखी जिल्ह्यांचा समावेश करण्याची मुभा राज्य सरकारांना राहील मात्र रेड झोन मधला जिल्हा ऑरेंज झोनमधे किंवा ऑरेंज झोनमधला जिल्हा ग्रीन झोनमधे बदलता येणार नाही कंटेनमेंट झोन किंवा प्रतिबंधित क्षेत्रातल्या सर्व नागरिकांना आरोग्य सेतू अंप डाऊनलोड करावं लागणार आहे तसंच या भागातल्या नागरिकांना वैद्यकीय गरज वगळता अन्य कोणत्याही कारणासाठी द्र्सऱ्या भागात ये जा करता येणार नाही देशभरात झोनचा विचार न करता विमान रेल्वे मेट्रो आणि आंतरराज्य वाहतूक बंदच राहणार आहे शाळा महाविद्यालयं इतर शैक्षणिक प्रशिक्षण संस्था बंद राहतील मात्र ऑनलाईन शिक्षण चालू ठेवता येईल

स्वारगेट बसस्थानकावर आलेल्या सर्वांची प्राथमिक तपासणी झाली असून त्यांना होम क्वारंटाईनघा सल्ला देण्यात आला आहे

त्यात मंडणगड तालुक्यातले नऊ खेडमधला एक दापोली तालुक्यातले दोन तर रत्नागिरी तालुक्यातल्या सहा जणांचा समावेश आहे खेड मंडणगड आणि दापोलीतल्या विद्यार्थ्यांना कळंबणी इथल्या उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केलं असून रत्नागिरी तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना जिल्हा करोना रुग्णालयात नेलं आहे राष्ट्रीय शिक्षित बेरोजगार योजना अशी योजना सरकारनं सुरु केली असल्याच्या वृत्ताचं केंद्र सरकारनं खंडन केलं आहे

हा निधी आता बँका लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करतील पैसे काढण्यासाठी बँकांमधे गर्दी होऊ नये या दृष्टीने निधी वाटपाच्या तारखाही ठरवून दिल्या आहेत

लॉकडाऊन मुळे देशाच्या विविध भागात अडकलेल्या स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी विशेष श्रमिक गाड्या सोडण्याची घोषणा रेल्वे मंत्रालयानं केल्यानंतर आज नाशिकहून दोन गाड्या रवाना झाल्या

जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भूजबळ यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला

सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात मुंबई आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातल्या नागरिकांना राज्यातल्या इतर जिल्ह्यांमधे जायला किंवा इतर जिल्ह्यांमधून या क्षेत्रांमधे यायला परवानगी नसल्याचं राज्य सरकारनं आज स्पष्ट केलं आहे या क्षेत्रांमधून केवळ इतर राज्यांमधल्या मजुरांनाच महाराष्ट्राबाहेर जाता येणार आहे त्यासाठी परवानगी निळावी म्हणून अशा मजुरांना जवळच्या पोलीस ठाण्यात आपली माहिती आणि वैद्यकीय प्रमाणपत्रासह अर्ज करावा लागेल या अर्जावर संबंधित विभागाच्या पोलीस उपआयुकांकडून कार्यवाही केली जाणार आहे

ऑरेंज झोनमध्ये जिल्हांतर्गत आणि जिल्ह्यांच्या सीमेपार बस सेवा बंदष राहणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे आंतरजिल्हा वाहतूकही केवळ अत्यावश्यक कारणांसाठी सुरु राहील टक्सी आणि ओला उबर किंवा तत्सम सेवांना परवानगी देण्यात आली आहे मात्र यामध्ये घालकाव्यतिरिक फक्त दोनच प्रवासी धेण्याचं बंधन आहे वैयक्तिक आणि खाजगी गाड्यांच्या वापरालाही परवानगी दिली आहे ऑरेंज झोनमधे बाकी निर्दंध शिथिल केले असून त्याबाबतचा निर्णय संबंधित राज्य शासन किंवा केंद्रशासित प्रदेशांचं प्रशासन यांच्यावर सोपवला आहे

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राच्या जागाबदलाचा केंद्राचा निर्णय हा देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईचं महत्व कमी करायच्या हेतूनं घेतल्याचा आरोप महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे केंद्र सरकारनं या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी सूचना थोरात यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे

मुंबईच्या कुर्ला भागात टाळेबंदीच्या अंमलबजावणीसाठी कर्तव्यावर असलेल्या पोलीस उप निरिक्षकावर हल्ला करणाऱ्या गुंडाविरोधात स्थानिक पोलीसांनी गुन्हा नोंदवला आहे आरोपी रिजवान जुबेर मेमन यानं तो राष्ट्रीय तपास संस्थेचा अधिकारी असल्याचं सांगत दुकानं बंद करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची धमकी दिली त्यानंतर तिथं गर्दी जमल्यावर मेमननं पोलीस निरिक्षकावर हल्ला केला पोलीसांनी मेमनला अटक करुन त्याघ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे

दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामगारांच्या प्रतिनिधींना लॉकडाऊनची पार्बभूमी समजावत महामार्ग मोकळा केल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे